एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या विविध पैलूंची पडताळणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एका समितीची स्थापना करणार आहेत अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली एका निश्चित कालमर्यादेत ही समिती आपला अहवाल सादर करेल या संकल्पनेला बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिलाय भाकपा आणि माकपा यांसारख्या काही पक्षांचे याबाबत मतभेद आहेत पण त्यांनी या संकल्पनेला विरोध केलेला नाही असं राजनाथ सिंह म्हणाले भाजपा आणि शिवसेना यूतीमध्ये सर्व समसमान असावं असं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत शिवसेनेच्या त्रेपन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते भाजपासोबत ज्या मुद्यांवरून वाद होता ते मुद्दे भाजप अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सोडवल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भाजपा शिवसेना युती फक्त निवडणुकीपुरती नसून या युतीच्या माध्यमातून राज्य सुजलाम सुफलाम करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला जागतिक योग दिवस उद्या सर्वत्र साजरा होणार आहे यंदा योगदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नांदेड इथं होणार असून योगगुरु बाबा रामदेव या कार्यक्रमात उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेणार आहेत रामदेव बाबांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची विधानभवनात भेट घेऊन राज्यभरातल्या आयोजनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा चार गडी राखून पराभव केला

या विजयानं नऊ गुणांसह न्यूझीलंड गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे आज ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश संघात सामना होणार आहे

मंडळाच्या संकेतस्थळावर ही आवेदनपत्रं भरता येणार आहेत

या भूकंपात जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही